भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशानात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांगता समारंभाला मार्गदर्शन करणार आहेत

यावेळी शहा यांनी काँग्रेसवर टीकाही केली अनेक वर्ष रखडलेली विकासकामं पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मात्र काँग्रेस त्याचं राजकारण करत आहे असा आरोप त्यांनी केला

या परिषदेत कृत्रिम बुद्धीमत्ता कृषी आणि खाद्य प्रक्रिया संरक्षण वैमानिकी नवीकरणीय उर्जा आणि पर्यटन या क्षेत्रात भागिदारी आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत विकासासाठी आवश्यक बदल आणि पायाभूत सुविधा यावर भर दिला जाणार आहे

दक्षिण कोरिया संयुक्त अरब अमिरात युक्रेन इंग्लंड आणि इतर काही देशांच्या नेत्यांशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत विविध मागण्यांसाठी मुंबई महापालिकेच्या बेस्ट परिवहन सेवेच्या कर्मचा यांनी केलेला संप आज पाचव्या दिवशीही सुरु आहे

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे हे देखील बैठकीला उपस्थीत राहण्याची शक्यता आहे तोट्यात असलेल्या बेस्टचं मुंबई महापालिकेत विलीनीकरण करायच्या प्रस्तावाला आपला विरोध कायम असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आहे दरम्यान काल परळ इथल्या शिरोडकर हायस्कूलमध्ये बेस्ट कामगारांचा मेळावा पार पडला जोपर्यंत सन्मानपूर्वक तोडगा निघत नाही तोवर संप सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार कामगारांनी या मेळाव्यात केला बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांच्या म्युनिसिपल मजदूर युनियननं संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून बेस्टच्या विद्युत विभागातले कामगार पालिकेतले अभियंतेदेखील संपात सहभागी झाले आहेत अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे अँडव्होकेट एस

शेट्ट सुधाकर अपराज मुंबई पोर्ट ट्रस्ट अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सरघिटणीस मारुती विश्वासराव बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरघिटणी अविनाश दौड यांनीही संपाला पाठिबा दिला आहे

नियमित स्तर आणि सामान्य स्तर असे हे दोन प्रकार असतील या द्वी स्तरीय रचनेमुळे वेगवेगळ्या बौद्दीक क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना गणित विषयाचे दोन पर्याय उपलब्ध होतील असं मंडळानं म्हटलं आहे

भारतीय संरक्षण दलातील वयोवृध्द सैनिकांचा सम्मान करण्याच्या उद्देशानं सैन्यदल सोमवारी वयोवृध्द दिवस साजरा करणार आहे या दिवसाचा मुख्य समारंभ दिल्लीत साजरा होणार असून देशभरातल्या सेन्यदल हवाईदल आणि नौदलाच्या छावण्यांमध्ये वयोवध्द सैनिकांच्या रैली आयोजित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे दिल्लीच्या मानेकशा केंद्रांत आयोजित होणा या मुख्य कार्यक्रमात संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण सहभागी होणार आहे सवर्ण वर्गातल्या गरीबांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या घटनादुरुस्ती विधेयकामुळे राज्यघटनेच्या चौकटीला कोणताही धक्का लागणार नाही असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुकवर म्हटलं आहे हे विधेयक खुल्या वर्गातल्या आर्थिक दुर्बलांच्या सक्षमीकरणासाठी तसंच गरीबीच्या उच्चाटनासाठी उचललेलं आजवरचं सर्वात मोठं पाऊल आहे असंही जेटली यांनी म्हटलं आहे मुळ घटनेच्या प्रारुपाच्या उद्देशिकेत सर्वच घटकांना समान संधी आणि समान न्याय मिळवून देण्याची जबाबदारी सरकारवर सोपवली असल्याचंही जेटली यांनी नमूद केलं आहे

अमेरिकेतल्या भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांसाठी महत्त्वाच्या असणा या एच वन बी व्हीसा धारकांच्या अमेरिकेतल्या वास्तव्याबद्दल निश्वितता देणारी तसंच त्यांना नागरिकत्व देण्यासाठी महत्त्वाचा मार्ग ठरेल असं धोरण आपलं प्रशासन लवकरच जाहीर करेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे

तर लष्कराच्या त्याचं प्रांतातल्या शोधकार्यात तालीबानमधल्या सात अतिरेक्यांनाही अटक केली आहे असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे अफगाणिस्तानातला दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी अफगाणी सुरक्षा दल आणि अमेरिकच्या वतीनं संयुक्त कारवाई सुरु आहे स्विझरलँड मधल्या हॉटेलवर हिमस्खलन झाल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे तर अन्य तिघे जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली युरोपच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात बर्फनृष्टी झाल्यान रस्ते बंद होण रेल्वे वाहतूक विस्कळत होण तसंच शाळा बंद ठेवण्याच्या घटना घडल्या आहेत

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज दोन दिवसाच्या उजबेकीस्तानच्या दौ यासाठी रवाना होतील समरकंद थे आयोजित पाहिल्या भारत मध्य आशिया संवादांचे सहअध्यक्षपद त्या उजबेकीस्तानचे परराष्ट्रमंत्री अब्दुलाजिज कामिलाव्ह यांच्याबरोबर भूषवतील किस्गीजीस्तान ताजिकीस्तानतुर्कमेनीस्तान या देशाचे परराष्ट्रमंत्री तसंच कझाकीस्तानचे पहिले उपपरराष्ट्रमंत्री या भारत मध्य आशिया संवादात सहभागी होणार आहेत मध्य आशियातल्या संपर्क प्रश्नावर आयोजित सत्रासाठी अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना विशेष आमंत्रित करण्यात आलं आहे भारत आणि मध्य आशिया यांच्यातल्या एकत्रित मध्य आशिया तिहास आणि सांस्कृतिक बंध या देशांबरोबरचं परस्पर सहकार्य वृध्दीगंत करण्यासाठी तसंच या संवाद कार्यक्रमासाठी पूरक ठरणारे आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे